प्रसिद्ध ऊर्दू शायर आणि कवी राहत इंदौरी यांचं निधन सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच देश कोरोना विरुद्धची लढाई जिंकेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला

महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश कर्नाटक तामिळनाडू पश्विम बंगाल पंजाब बिहार गुजरात तेलंगण आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर होत असलेल्या उपाय योजनांबाबत जनतेमध्ये विश्वास वाढत असून कोरोनाची भीती आता कमी होत आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे असं ते म्हणाले कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध उपचार आणि चाचण्या हे या संदर्भातले प्रभावी उपाय असून या बाबत आरोग्य सेतू एपचीही मोठी मदत होत असल्याचं मोदी म्हणाले

महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालयं सुरू करणार असून कोरोनानंतरच्या उपचाराची व्यवस्था निर्माण होण्याची गरज उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली

रुग्ण वाढत असले तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढते आहे

लोकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे आरोग्य सेतू जगातलं सर्वात जास्त संख्येनं डाऊनलोड केलं जाणारं मोबाईल एप बनलं आहे कोरोना संदर्भातली अद्ययावत माहिती देऊन विषाणू संसर्ग रोखण्याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी केंद्र सरकारच्या सहयोगानं तीन महिन्यांपूर्वी हे मोबाईल एप सुरू करण्यात आल होत

जगाच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल असं वर्णन करत पुतीन यांनी ही लस विकसित केली असल्याची घोषणा केली

रशिया लवकरच या लसीच्या उत्पादनाला सुरुवात करणार असल्याचं वृत्त आहे कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी विकसित करण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीच्या कोवॅक्सिन या लसीच्या मानवी चाचण्यांच्या प्रक्रियेला नागपुरातल्या गिल्लुरकर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात सुरुवात झाली आहे

या तिन्ही व्यक्तींवर या लसीचे कोणतेही दुष्परिणाम आढळलेले नाहीत

त्यामध्ये नागपूरचा समावेश आहे

संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं झालेल्या अधिग्रहण परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

देशातल्या शहरांचा कायापालट करण्यासाठी त्याच बरोबर नागरी भागातल्या लोकांचं जीवन अधिकाधिक सुकर बनवण्यासाठी शहरी भागात विविध विकास योजना राबवण्यात येत आहेत आज ऐकुया शहरी विकास योजनांचा आढावा देशातल्या शहरी भागात स्मार्ट सिटी मोहीम प्रधानमंत्री आवास योजना शहरी भागातली सर्वांसाठी घर योजना अटल कायाकल्प आणि नागरी परिवर्तन म्हणजेच अमृत योजना यासारख्या अनेक राबवल्या जात आहेत

तर अमृत योजनेच्या माध्यमातून सर्व घरात पिण्याच पाणी सांडपाणी व्यवस्थापनाची अत्याधुनिक यंत्रणा आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारली जात आहे

या सर्व योजनांच्या माध्यमातून शहरी भागातल्या नागरिकांचं जीवनमान अधिक सुलभ सुकर करण्याचे प्रयत्न होत आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी नवी दिल्लीहून आनंद कुमार यांच्या सह माधवी कुलकर्णी पुणे आज श्रावण कृष्ण अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी दरवर्षी देशभरातल्या विविध मंदिरांमध्ये अत्यंत उत्साहात कृष्ण जन्म सोहळा आयोजित केला जातो यंदा मात्र कोरोना साथीमुळे हा उत्सव साधेपणाने साजरा होत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनतेला जन्माष्टमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत गंदगीमुक्त भारत सप्ताहा अंतर्गत स्वच्छ भारत मिशन अकादमीचा प्रारंभ आज जल शक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या हस्ते नवी दिल्लीत झाला

व्ही

आधारित मोफत टेलीफोन क्रमांक डायल करून त्यांनी या उपक्रमाचा प्रारंभ केला स्वच्छ भारत मिशन अकादमी ही मोबाईल टेलीफोन तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा असून याद्वारे स्वच्छाग्रही स्वयंसेवी संस्था आणि या मोहिमेतल्या दुसऱ्या टप्प्यातल्या अन्य संबंधित सर्वांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे स्वातंत्र्य संग्रामामध्ये आदिवासी बांधवांनी दिलेलं योगदान अधोरेखित करण्यासाठी आदिवासी विकास मंत्रालय आदिवासी स्वातंत्र्य सेनानी संग्रहालय उभारणार आहे

भारताच्या खाण क्षेत्रात सरकार उपलब्ध करून देत असलेल्या संधींचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदार भूगर्भशास्त्रज्ञ आणि खाण व्यावसायिकांनी पुढे यावं असंही आवाहन जोशी यांनी केलं

देशातून होणारी तयार कपड्यांची निर्यात दुपटीने वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे त्यादृष्टीनं करायच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग विभागाचे मंत्री नीतीन गडकरी यांनी आज तयार कपडे निर्यात प्रोत्साहन परिषदेची बैठक घेतली माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक आहे मेंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना आता जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं आहे त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर काल त्यांना दिल्लीतल्या लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले वैमानिक कॅप्टन दीपक साठे यांच्या पार्थिव देहावर आज विक्रोळीच्या टागोर नगर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले तत्पूर्वी भाभा रूग्णालयातून साठे यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी चांदिवली इथल्या त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आला होता एअर इंडियात दाखल होण्यापूर्वी दीपक साठे यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली होती त्यामुळे हवाई दलाकडून त्यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं प्रसिद्ध ऊर्दू शायर आणि कवी राहत इंदौरी यांचं आज इंदोर इथल्या रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं

त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली होती

मध्य भारताततही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस अपेक्षित असून कोकणासह विदर्भात सर्वत्र पावसाची हजेरी राहील काही ठिकाणी मुसळदार वृष्टी होऊ शकते

नमस्कार